मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत पत्र लिहून गडकरी यांनी ही सूचना केली आहे

महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी प्रामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत असल्याम्ळे या पर्यायाची सूचना गडकरी यांनी केली आहे राष्ट्रीय उर्जा जाळे आणि राज्य मार्ग जाळे यांच्या धर्तीवर हे जल जाळे निर्माण करून त्याद्वारे राज्यातल्या पूर आलेल्या नद्यांचं पाणी द्ष्काळग्रस्त भागातल्या नदीपात्रात सोडता येईल यामुळे या भागातला पाणीटंचाईचा प्रश्न मिटेल तसंच कृषी उत्पादन वाढून ग्रामीण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असं गडकरी यांनी म्हटलं आहे

गृह मंत्रालयाच्या अनलॉक पाच ची मार्गदर्शक तत्त्वं आणि विविध घटकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून ही प्रमाणित पद्धती तयार करण्यात आली आहे त्यामुळं सांस्क्रतिक उत्सवात सहभागी होणारे कलाकार अथवा उपस्थितांना या कार्यपद्धतीचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात सांस्क्रतिक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तिथल्या परिस्थितीनुसार अतिरिक्त उपायांवर विचार करता येऊ शकेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांनी काल जिम फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते जिम फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी तसंच त्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचं काटेकोर पालन करण्यात यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले मात्र स्टिम बाथ सौना शॉवर आणि झुंम्बा योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार प्रमाणित कार्यपद्धतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार आहेत

त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करावं असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे

यावेळी राज्याला मदत आणि बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं आपल्या ड्वीट संदेशात पंतप्रधानांनी आपण राज्यातल्या जनतेच्या अडचणी आणि दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून प्रपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या सोलापूर जिल्ह्याच्या तर राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून राज्यांच्या काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत

त्यानंतर अक्कलकोट रामपूरला जाऊन ते परिस्थितीची पाहणी करतील त्यानंतर बोरी नदीची आणि प्रग्रस्त भागाची पाहणी करुन बोरी उमरगे इथं अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची तसंच पिकांच्या नुकसानीचा ते अंदाज घेतील

उद्या ते बारामती पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार असून परवा मंगळवारी लातूर बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत

जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील राजेगाव बॅरेज परिसरात पालकमंत्र्यांनी काल भेट दिली त्यानंतर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते राज्य शासन आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं

लातूर आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा मृत्यू झाला

विविध देवी मंदिरात विधीवत प्रजा अर्चना करुन घटस्थापना करण्यात आली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली मंदीर बंद आहेत त्यामुळं भाविकांविना या उत्सवाची सुरुवात झाली आहे मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदीरात काल सकाळी नित्योपचार प्रजेनंतर गोमुख तिर्थापासून कलश मिरवणूक काढून घटस्थापना संपन्न झाली नांदेड जिल्ह्यात माहर गडावरील रेणुका देवीच्या मंदीरात काल दपारी अभिषेक आणि प्जा करुन घटस्थापना आणि महाआरती करण्यात आली बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदीरातही काल घटस्थापना करण्यात आली जालना जिल्ह्यात अंबड इथं मत्स्योदरी देवी मंदिरातही सकाळी घटस्थापना करण्यात आली देवीच्या विविध ठिकाणच्या मंदीरांमध्ये नेहमी आयोजित यात्रा तसंच सार्वजनिक उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत

शहरातल्या दर्गामाता मंमादेवी आणि काळुंका माता मंदिर परिसरात दरवर्षी भरणारे यात्रा उत्सव रद्द करण्यात आले आहेत तसंच अंबड इथल्या मत्स्योदरी मंदिर परिसरात भरणारी यात्राही रद्द करण्यात आली असून केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत औरंगाबाद शहरात कर्णपुरा इथल्या तुळजा भवानी मातेची आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते काल विधीवत पूजा घटस्थापना आणि आरती करण्यात आली यंदा कर्णप्रा इथं भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शनाची सुविधाही बद आहे दरम्यान मंदीर बंद असूनही भाविक देवीच्या मुख दर्शनासाठी येत असल्याचं दिसताच छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी फुल हार नारळाची परवानगी नसलेल्या प्रसादाची द्काने बंद करत भाविकांना परतवून लावलं सध्या इथल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे हसुल इथल्या हरसिद्धी देवी मंदिरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

सध्या सोयाबीन ज्वारी पिकांची काढणी आणि कापूस पिकाची वेचणी चालू आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची वेळेत काढणी करून सुरक्षित स्थळी साठवणूक करून ठेवावी शक्य असल्यास लवकरात लवकर मळणी करून घ्यावी असंही कुषी विभागानं म्हटलं आहे

सध्या प्रकल्पाच्या दोन दरवाजातून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठप्रावा करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना रानौतसह तिची व्यवस्थापक बहीण रंगोली चंडेल या दोघींविरूद्ध सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पसरवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे मुंबईच्या वांद्रे इथल्या न्यायालयानं त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिकांसाठी पात्रांची निवड करणारे मुनवर अली सय्यद यांनी त्यांच्याविरूद्ध सामाजिक माध्यम ड्वीटरवरुन दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत केल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयानं हे आदेश दिले